पृण्यात काल मध्यरात्रीच्या सुमाराला सिंहगड शिक्षण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून सहा मजूरांचा जागीच मृत्यु झाला आणि तीन जण जखमी झाले इमारतीशेजारी असलेल्या जागेत नवीन बांधकाम सुरू आहे या बांधकामावरचे मजूर भिंतीच्याकडेला पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे

मुंबई पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून राज्य सरकार तसंच मुंबई महानगर पालिकेनं सुट्टी जाहीर केली आहे मुंबई पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं आज बंद राहतील असं सरकारनं जाहीर केलं आहे

भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारनं विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या समितीचे निमंत्रक असतील केंद्रीय कृषी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीही या समितीचे सदस्य असतील शेतीचा कायापालट करुन शेतक यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उपाययोजनांबाबत विचार करुन ही समिती दोन महिन्यात अहवाल सादर करेल प्लास्टिक पिशव्यांचा साठा संपवण्यासाठी कारखानदारांना दिलेली मुदत राज्य सरकार वाढवणार नाही असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे ते काल विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देत होते गेल्यावर्षी जूनमधे प्लास्टिक पिशव्या ताटं चमचे इत्यादी वस्तूंच्या उत्पादन वापर विक्री वितरण आणि साठ्यावर सरकारनं बंदी घातली

कोळसा कच्च तेल नैसर्गिक वायू शुद्दीकरण प्रकल्पातील उत्पादनं खतं पोलाद सिमेंट आणि वीज या आठ क्षेत्रांमधे ही वाढ झाली आहे

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश संघात सामना होणार आहे

दरम्यान अंगठ्याच्या दुखापतीमुळे भारतीय फलंदाज विजय शंकर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे त्याच्या जागी मयंक अग्रवाल याचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे